त्यांनी काल आपापले अहवाल केंद्रसरकारला सादर केले देशातल्या उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांचं आगामी शैक्षणिक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरु करावं अशी शिफारस आयोगाने याकरता नेमलेल्या समितीने केली आहे दुसऱ्या समितीनं म्हटलं आहे की आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी लॉकडाऊन संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही

दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी काल चंद्रदर्शन झाल्याचं जाहीर केल्यावर रमजानचा पहिला रोजा आज पाळण्यात येत आहे करोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वीभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याची तरविह प्रार्थना घरात राहूनच केली सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात करावयाचे धार्मिक विधी घरात राहूनच करावे असं आवाहन अनेक धर्मगुरू मुस्लिम नेते धार्मिक संस्था यांनी केलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन याचा सामना करत आहोत आपण हा सण एकमेकांना भेटून आणि उत्सवासारखा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो मात्र यंदा रमजानच्या महिन्यात सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करावं आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन लॉकडाऊनच्या काळात अक्शल मजूरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता येईल केंद्र सरकारच्या मनरेगा य राज्याच्या रोहयो अंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांना गती देऊन अकुशल कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक काम करता येईल अशी महत्त्वपूर्ण सूचना रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रजी तोमर यांच्याकडे मांडली